मात्र ते रद्द केले नसल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे

यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आठ आणि खाजगी रुग्णालयातल्या तीन जणांचा समावेश आहे रोशनगेट गारखेडा कैसर कॉलनी पुंडलिकनगर राजा बाजार उत्तमनगर कोहिनूर कॉलनी हर्सुल पैठणगेट आणि सिडको एन नाईनमधले हे रुग्ण होते

मृतात चार महिलांचा समावेश आहे

औरंगाबाद तालुक्यात करमाडला तीन मांडकीला दोन आणि पळशीला एक तसंच वैजापूर तालुक्यातल्या पालखेड आणि पैठण शहरातल्या दारुसलाम मोहल्ल्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

ही महिला तुळजापूर तालुक्यातल्या माळूंब्रा इथली रहिवासी होती काही दिवसांपूर्वी ती मुंबईहून आली होती तिला रक्तदाब आणि मध्यमेहाचा त्रास होता अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली दरम्यान जिल्ह्यात काल आणखी चार नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले

यामध्ये टेंभूर्णी इथं नऊ इंदेवाडी मंगल बाजार वाल्मिक नगर संभाजीनगर इथं प्रत्येकी दोन रामनगर हकिम मोहल्ला नाथ बाबा गल्ली राज्य राखीव पोलिस दल तसंच अंबड आणि भोकरदन इथल्या प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे

दरम्यान जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांसाठी जनता संचारबंदी लागू करण्यात आली होती संचारबंदीची ही मुदत संपल्यानंतर काल प्रन्हा शहरातल्या रस्त्यांवर लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं

काल आढळलेल्या रुग्णांपैकी आठ रुग्ण नादेड शहरातल्या वेगवेगळ्या भागातले आहेत

दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली

दरम्यान काल दिवसभरात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे

आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्रार्थनेमुळे आपला दसरा अहवाल नकारात्मक आला असल्याचं त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना सांगितलं रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर आपण आपल्या गावी जात असल्याचं मुंडे म्हणाले मुंडे यांच्यासोबत त्यांचे खाजगी सचिव दोन चालक आणि एक अंगरक्षक यांचेही अहवाल नकारात्मक आले आहेत त्यामुळे त्यांनाही काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली

जालना इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते जिल्ह्यात एकाही कोरोना विषाणू बाधिताचा मत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले

उद्योगांप्रमाणच तीर्थक्षेत्र लाखो लोकांचं उपजीविकेचं साधन आहे केंद्र सरकारनं गेल्या आठ जूनला अनलॉक एकच्या दुसऱ्या टप्प्यात अटी शर्थींसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं उघडण्याची परवानगी दिली मात्र राज्यातली प्रार्थनास्थळं अद्याप बंद आहेत कोरोनाविषयक सुरक्षात्मक उपाययोजनांसह ही प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत झालेल्या आभासी बैठकीत त्यांनी ही माहिती दिली

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा आढावा घेतला

या मागणी संदर्भात विचार करून आपला निर्णय कळवू असं मंडळानं सर्वोच्च न्यायालयाला गेल्या आठवड्यात सांगितलं होत

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसंच पालकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या सीईटीच्या तारखा नव्यान जाहीर करण्यात येतील अस सामंत यांनी स्पष्ट केलं आहे

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून या आंदोलनाचं नेतृत्व केलं मोसमी पाऊस दाखल झाला आहे पेरण्या संपत आल्या आहेत मात्र तरीही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधलं

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं तत्काळ योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलं औरंगाबाद बीड लातूर परभणी तसंच नांदेड इथं भाजप कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी आंदोलन केलं औरंगाबाद इथं पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात भाजपच्या औरंगाबाद ग्रामीण शाखेच्या वतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शन करण्यात आली नादेड शहरात तसंच जिल्ह्यात मुदखेड इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून नव्याने पीककर्ज वाटप करण्याची मागणी यावेळी करण्यात आली बीड जिल्ह्यात परळी इथं भाजप कार्यकर्त्यांनी बँकांबाहेर निदर्शने केली माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड इथं राज्याचे क्रषीमंत्री दादा भुसे यांना आपल्या मागण्यांच निवेदन दिलं दरम्यान मंत्री भूसे यांनी मंत्रालयातल्या सचिवांशी तत्काळ संपर्क साधून पीक विमा कंपनीच्या नियुक्ती बाबत निर्देश दिले असून इतर मागण्यांबाबत लवकरच कार्यवाही करू असं आश्वासन दिल आहे परभणी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शन करुन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीक कर्ज वाटप आणि कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करावी या मागणीचे निवेदन देण्यात आलं

जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी ही माहिती दिली कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी स्टिंग ऑपरेशन करुन या दकानातला प्रकार उघडकीस आणला होता

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीनं मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची मागणी केली होती आज आणि उद्या मूर्तींना वज्रलेप केला जाणार आहे

दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संवेदना संस्था तसेच सक्षम संघटनेच्या शिष्टमंडळानं देशमुख यांची भेट घेतली यावेळी सरकारी नोकरीतला दिव्यांगांचा अन्शेष भरावा यासह दिव्यांग प्रवर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली त्यावेळी देशमुख यांनी हे आश्वासन दिलं आहे

आर्थिक परिस्थितीमुळे बैल अथवा ट्रॅक्टर वापरण शक्य नसल्यानं या शेतकऱ्यानं आपल्या दिव्यांग मुलगा आणि पत्नीच्या सहाय्यानं पेरणी केल्याचं कळल्यानंतर खासदार शृंगारे यांनी मदत केली आहे

तसंच शेतकऱ्यांना खत टंचाई भासणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री गायकवाड यांनी दिल्या आहेत

खरीप पिकासाठी अद्याप कर्ज न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचं पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंता पारवे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

त्यांचे झाकली मूठ संचित सांजवेळ रेषा आणि रेघा हे कथासंग्रह तर शेषपर्व हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे आकाशवाणीच्या औरंगाबाद परभणी केंद्रावरून त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारीत झालेले आहेत

यावेळी त्यांनी नागरिकांना तसंच प्रशासनाला दक्षता राखण्याच्या सूचना दिल्या प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठा करावा असे निर्देशही बनसोडे यांनी दिले

एसएमएस किंवा मोबाईलवरून संदेश न आलेल्या शेतकऱ्यांना टोकन दिलं जाणार नाही तसंच पणन महासंघामार्फत त्यांचा कापूसही खरेदी केला जाणार नाही असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे

या हल्ल्याचं सरकारनं चोख उत्तर द्यावं चीनी वस्तूंवर बहिष्कार घालावा पुण्यातल्या तळेगाव इथं चीनच्या सहकार्यानं उभारला जाणारा प्रकल्प रद्द करावा टिक टॉक अॅपवर बंदी घालावी आदी मागण्यांचं निवेदन यावेळी पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनांमध्ये करण्यात आली आहे बियाणं उगवलं नसल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दबार पेरणीचं संकट ओढवलं आहे यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेनंही शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे

महावितरणच्या एका सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंत्याला सेवानिवृत्तीनंतर मिळणार्या रकमेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती